संसद पेट्रोल आणि डीझेलला वस्तू आणि सेवाकराअंतर्गत आणण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचं केंद्र सरकारनं काल लोकसभेत स्पष्ट केलं याबाबतीत वस्तू आणि सेवाकर परिषदेनं कोणतीही शिफारस केली नसल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत दिली योग्य वेळ आल्यावर पेट्रोलियम उत्पादनांना वस्तू आणि सेवाकराच्या कक्षेत आणण्याचा विचार केला जाईल असं त्यांनी सांगितलं भारतीय आयूर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीचं खाजगीकरण केलं नसल्याचं अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी लोकसभेत सांगितलं मात्र एलआयसीच्या भांडवल वृद्धीसाठी महामंडळाचे समभाग विक्रीकरता उलब्ध करून दिले जाणार असल्याचं त्यांनी यांदर्भातल्या प्रशाला उत्तर देताना सांगितलं

याअंतर्गत अनाथ मुलांना दत्तक घेण्याच्या प्रक्रियेला वेग येण्यासाठी जिल्हा दंडाधिकारी तसंच अतिरिक्त जिल्हा दंडाधिकाऱ्यांना अधिकार देण्याची तरतूद आहे शिवाय बाल कल्याण समितीच्या सदस्यांची निवड आणि बालकांविरोधातल्या गुन्ह्यांसंदर्भातल्या काही तरतुदीही यात प्रस्तावित आहेत

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर टाळेबंदी हा पर्याय नसून निर्बंध अधिक कठोर केले जातील असा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल मुंबईत माध्यमांशी बोलताना दिला राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली असली तरी त्या तुलनेत मृत्युदर कमी असल्याचं ते म्हणाले नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी सुरक्षित अंतर मास्कचा वापर आणि वारंवार हात धूणं या कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करावं असं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केलं आहे राज्यपाल राज्यातील चांगल्या महाविद्यालयांनी एकत्र येऊन समूह विद्यापीठं तयार केली तर अशी लहान विद्यापीठं निश्वितच प्रगतीची शिखरं सर करतील असं प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काल मुंबईत केलं नव्याने सुरु झालेल्या एच

समूह विद्यापीठाच्या सर्वसाधारण परिषदेची पहिली बैठक राज्यपाल आणि विद्यापीठाचे कुलपती कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली काल राजभवनात झाली त्यावेळी ते बोलत होते आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी शिक्षणातून यंत्रमानव तयार करायचे नसुन चारित्र्यसंपन्न नागरिक घडवायचे आहेत असं सांगून शिक्षकांनी आपल्या स्नेहपूर्ण आचरणातून विद्यार्थ्यांना घडवलं पाहिजे असं राज्यपालांनी सांगितलं

असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले

ग्राहक न्यायालयांनी केवळ न्यायदानाचे काम न करता व्यापारात नैतिकतेचा आग्रह धरला पाहिजे तसंच ग्राहक न्यायालयांनी इंग्रजीचा वापर न करता स्थानिक भाषेत कार्यालयीन कामकाज करावे अशी सूचना राज्यपालांनी केली सांस्कृतिक धोरण राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत सुधारित सांस्कृतिक धोरण आणण्याची गरज असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी काल सांगितले नवीन धोरणासाठी शासनस्तरावर एक समिती स्थापन करून कालबद्ध कार्यक्रमांतर्गत त्याच्या शिफारशी सादर करण्याचे निर्देश देशमुख यांनी दिले

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी तसंच उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडल्या प्रकरणी वाझे संशयित आहेत या प्रकरणी राष्ट्रीय तपास पथक म्हणजे एनआयएच्या विशेष न्यायालयानं त्यांना रविवारी दहा दिवसांची कोठडी सूनावली होती दरम्यान राष्ट्रीय तपास संस्थेनं केलेल्या अटकेला सचिन वाझे यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे

कोणतीही नोटीस न बजावता प्राथमिक माहिती अहवालाची प्रत न देता आणि अटकेसाठीचे कारण न देता सचिन वाझे यांना अटक करण्यात आली असून या प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेनं कायद्याच्या प्रक्रियेचा भंग केला आहे असा दावा याचिकेत करण्यात आला आहे बँका संप केंद्र सरकारच्या राष्ट्रीयीकृत बँकांच्या खासगीकरणाच्या धोरणाविरोधात बँक संघटनांच्या संयुक्त मोर्चानं काल आणि आज संप प्कारल्यानं काल बहुतेक सर्व सरकारी बैंकांच्या कामकाजावर परिणाम झाला शनिवार रविवार या सुटीला जोडून संप आल्यामुळं अनेक ठिकाणच्या एटीएममध्ये खडखडाट होता मुंबई पूणे लातूर वाशिम बूलडाणासह अनेक ठिकाणी निषेधाची पत्रकं वाटणं घोषणा देणं अशी आंदोलनं करण्यात आली राज्यभरात सुमारे दहा हजार बँक शाखांमधले पन्नास हजाराहून अधिक कर्मचारी संपात सहभागी असल्याची माहिती संयुक्त मंचाचे समन्वयक देविदास तुळजाप्रकर यांनी दिली मात्रराज्यातली कोविडची स्थिती लक्षात घेत धरणे किंवा मोर्चे होणार नसल्याचंही त्यांनी नमूद केलं या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात

ताज्या अपडेट्ससाठी आपण आम्हाला फॉलो करु शकता आमचं ट्विटर हैंडल ऍट एआयआरन्यूज पृणे फेसब्क पेज ऑल इंडिया रेडियो न्यूज पुणे आणि मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्यूब चॅनेलवर वाशीम वाशीम शहरातील बाकलिवाल कॉलनीतल्या मुलांनी रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांची पिल्लं वाचवण्यासाठी कॉलनीमधून जाणाऱ्या रस्त्यावरून भरधाव वेगानं जाणाऱ्या मोठ्या वाहनांच्या विरोधात कालपासून बेमुदत रस्ता रोको आंदोलन सुरु केलं आहे ऐकुया या मुलांची व्यथा सध्या कोरोनामुळे शाळा बंद असल्याने कॉलनीत भटकणारी कुत्र्यांची पिलंच मुलांचे सवंगडी बनले पण नव्याने केलेल्या रस्त्यावरून भरधाव वेगाने जाणारी वाहनं या पिल्लांसाठी धोकादायक ठरत होती या वाहनचालकांना गाडी हळू चालवण्याबाबत मुलांनी विनंतीही केली पण त्याचा काही उपयोग झाला नाही

हे होतं न होतं तोच काल आणखी एक पिल्लू दुसऱ्या एका वाहनाखाली येऊन दोन्ही पायांनी अपंग झालं मग मात्र मुलांच्या संयमाचा बांध सुटला आणि त्यांनी कॉलनीमधून जाणारा रस्ता बंदच करण्याचा निश्चय केला जवळपास जेवढे लहान मोठे दगड होते ते रस्त्यावर आणून लावले मानवी साखळी तयार केली आणि वाहनांची ये जा बंद केली हा रस्ता रोको बेमुदत राहील अशी घोषणाही या लहानग्यांनी केली आहे हे आंदोलन करण्याची वेळ मुलांवर का यावी हाच खरा प्रश्न आहे आकाशवाणी बातम्यांसाठी वाशिम्हून सुनील कांबळे यांच्यासह मानसी निर्मळे पुणे आरोग्य विद्यापीठ महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सर्व विद्याशाखांच्या प्रथम व्दितीय आणि तृतीय वर्ष अभ्यासक्रमाच्या लेखी परीक्षा पुढं ढकलण्यात आल्या आहेत

याबाबत सुधारित वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे

अजित पाठक यांनी सांगितलं

वाशीमच्या जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य आर एस चंदनशिव यांनी काल प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली

विद्यापीठाच्या अधिसभेची बैठक कुलगुरू डॉ मृणालिनी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल ऑनलाईन पद्धतीने पार पडली मंबई पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी रस्त्यालगत पदपथांना लागून फायबर ग्लासचं कूंपण उभारायच्या प्रकल्पाला ब्रहन्मुंबई महानगरपालिकेनं मान्यता दिली आहे या कूंपणामुळे अपघातानं रस्त्यावरची वाहनं पदपथांवर येण्यासारख्या घटना रोखता येऊ शकतील यामुळे वर्दळीच्या वेळी वाहनांपासून विशेषतः बेदरकारपणे चालणाऱ्या द्चाकी वाहनांपासून पादचाऱ्यांची सूरक्षा होऊ शकेल असं पालिकेच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे

तालुक्यातील महिला बचत गट आणि छोट्या शेतकऱ्यांनी देखील या योजनेला चांगला प्रतिसाद दिला ही योजना यवतमाळ जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये राबवण्यात येणार आहे

ती वीज बिलं द्रूस्त करेपर्यंत शेतकऱ्यांची वीज जोडणी तोडू नये अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांनी काल दिला यवतमाळ वीज अधिवेशनकाळात स्थगित असलेली वीजतोडणी मोहीम पुन्हा सुरु झाल्यानंतर यवतमाळच्या शेंबाळपिंपरी इथं काल वीज वसुली मोहिम राबवणाऱ्या तंत्रज्ञावर हल्ला करण्यात आला या प्रकरणी चार आरोपींविरुद्ध खंडाळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे

पवार यांचं रविवारी रात्री वृद्धापकाळानं निधन झालं ते चार वेळा सांगलीतून आमदार म्हणून निवडून आले होते निधन ज्येष्ठ पत्रकार मेघनाद बोधनकर यांचं रविवारी नागपूरमध्ये निधन झालं

मध्य भारतातील पत्रकारितेतील एक आदर्श पत्रकार म्हणून ते प्रसिद्ध होते लोकमत टाईम्सचे सल्लागार संपादक हितवादचे माजी संपादक म्हणून त्यांनी काम केलं प्रगतिशील विचारांच्या चळवळींचे मार्गदर्शक अशी बोधनकर यांची ओळख होती

सुधीर मेश्राम यांचं काल नागपूरमध्ये खासगी रूग्णालयात उपचारादरम्यान निधन झालं

नागपूर इथं काल संध्याकाळी त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले

मेश्राम यांनी सूक्ष्मजीवशास्त्र विषयात अध्यापन केलं त्यांचे विविध शोधनिबंधही प्रसिद्ध झाले होते त्यांच्या संशोधनासाठी त्यांना काही पेटंटही मिळाली होती निधन टिकेकर रत्नागिरीतले तबलावादक आणि फाटक प्रशालेचे शिक्षक मिलिंद टिकेकर यांचं काल प्रण्यात निधन झालं

संगीत नाटकाचं दिग्दर्शन तबला वादनासाठी त्यांना राज्य नाट्य स्पर्धेतले पुरस्कार मिळाले होते राज्य शासनाच्या नाट्य परिनिरीक्षण मंडळाचे सदस्य म्हणून त्यांनी सहा वर्षं काम केलं होतं

राज्यात अन्यत्र तापमान सरासरीच्या जवळपास होतं उद्या सकाळपर्यंत राज्यात हवामान कोरडं राहील

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार